आगामी लोकसभा निवडणुक राज्यात शांततेनं पार पडावी यासाठी राज्यात विशेष योजना आखण्यात आल्याचं पोलीस महासंचालकांचं प्रतिपादन

लोकसभा निवडणुकींसाठी या वर्षा प्रथमच व्हीव्हीपॅट यंत्रांचा वापर केला जाणार

संयुक्त राष्ट्रांनी पाकिस्तान स्थित जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख मसूद अझहरला जागतिक दहशतवादी म्हणून घोषित करण्यासाठी आवश्यक ते सर्व निकष पूर्ण होत असल्याचं अमेरिकेनं म्हटलं आहे

आगामी लोकसभा निवडणुक राज्यात शांततेनं पार पडावी यासाठी महाराष्ट्र पोलीस तयार असून या काळात नक्षलवादी आणि दहशतवादाचा धोका लक्षात घेऊन विशेष योजना आखण्यात आली असल्याची माहिती राज्याचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांनी काल नागपूर इथं पत्रकार परिषदेत दिली लोकसभा निवडण्रकीच्या अन्रपंगानं नागपूर इथं काल विदर्भातील पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली होती त्यावेळी तप्रत्येक जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्या आणि आव्हानांवर चर्चा करण्यात आली असल्याचं जयस्वाल यांनी सांगितलं

गडचिरोली पोलीस अधिक्षक म्हणून आपण कार्य केल्याचा अनुभव असल्यामुळं गडचिरोली या नक्षलप्रभावी क्षेत्रासाठी निवडणुकीच्या काळात विशेष योजना आखण्यात आली असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं निवडणूक पथकांच्या स्प्रक्षेसाठी हेलिकॉप्टरची मदत घेण्यात येणार असून महाराष्ट्राच्या सीमेवरील परराज्यांच्या पोलीस अधिक्षकांशी समन्वय साधण्यात येत असल्याचं त्यांनी पुढं सांगितलं दरम्यान नक्षलवाद्यांनी काल उशिरा रात्री ऐटापल्ली तालुक्यातील जांबिया गट्टा पोलीस मदत केंद्रातील प्रस्के गावाजवळ स्रूर असलेल्या रस्त्यांच्या कामावरील चार ट्रक्टर जाळले लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नक्षलवाद्यांनी केलेल्या या कारवाईमुळं निवडणुकीच्या तोंडावर दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचा हा प्रयत्न असल्याचं समजलं जातं प्राप्त माहितीन्रसार पुस्के इथल्या रस्ता बांधकामावर रात्री उशिरा लक्षणिय संकेत आल्यावर नक्षलवाद्यांनी कामावर उभे असलेल्या चार ट्रक्टरला आग लावली आणि रस्त्याचं काम बंद करण्याची सूचना देऊन निघून गेले

बहुजन वंचित आघाडीनं राज्यासह नागपुरात कुठल्याही पक्षाशी आघाडी न करण्याचा निर्णय घेतला आहे

ते काल नागपूर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते निवडण्रकी दरम्यान पश्चिम बंगालला अत्यंत संवेदनशील राज्य घोषित करण्याची विनंती भारतीय जनता पाटीतर्फे निवडणूक आयोगाला करण्यात आली आहे भाजपाची शिष्टमंडळस्तरीय बैठक आज नवी दिल्ली इथं पार पडली त्यानंतर केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी माध्यम प्रतिनिधींना ही माहिती दिली लोकसभा निवडण्रकी दरम्यान या राज्यात केंद्रीय पर्यवेक्षक नेमावे आणि कोलकताचे माजी पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्याकडून निवडणुक सेवेतील पद काढून घेण्याची मागणी देखिल भाजपातर्फे करण्यात आली आहे दरम्यान कूठलीही शाहनिशा न करता काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अहमदाबाद इथं केलेल्या आरोपांवरून त्यांच्यावर कारवाई करण्याची विनंती देखिल भाजपातर्फे करण्यात आल्याचं रवीशंकर प्रसाद यांनी सांगितलं

व्होव्होपॅट यंत्रणा ईव्होएम र्माशनसाठो प्रक असून मतदान केल्याची पावती या यंत्राच्या माध्यमातून मतदारास मिळणार आहे मतदारानं ज्या उमेदवाराला मत दिलं त्या संदभात मार्हिती व्होव्होपॅट र्माशनवरोल बटन दाबल्यानंतर मिळू शकेल

असं राज्य मुख्य निवडणुक र्आधकारी कायालयानं सांगितलं

या विभागात अमरावती अकोला ब्लढाणा आर्गाण यवतमाळ वार्गशम असे चार लोकसभा मतदार संघाचा समावेश आहे लोकसभा सावत्रिक र्भिनवडणूक भयम्क्त वातावरणात पार पडावी यार्कारता पोलोस प्रशासन आवश्यक ती खबरदारों घेत आहे र्वनवडणूक काळात कायदा आर्माण सुव्यवस्था कायम रहावी तसंच आदश आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यार्कारता पोलिसांची विविध पथकं तैनात करण्यात आल्याची मार्गाहती वाशिम जिल्हा पोलांस दलामाफत देण्यात आलां आहे

जैश ए मोहम्मद संघटनेनं पूलवामा हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्यानंतर या संघटनेचा म्होरक्या मसूद अझहरला जागतिक दहशतवादी म्हणून घोषित करावं अशी मागणी करणारा प्रस्ताव फ्रान्स ब्रिटन आणि अमेरिकेनं संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद समोर सादर केला होता या प्रस्तावावर आक्षेप घेण्याची मुदत आज संपत आहे चीननं या प्रस्तावाला विरोध करणं हे प्रांतिय स्थैर्य आणि शांती प्रस्थापित करण्यासाठीच्या प्रयत्नांच्या परस्पर हित विरोधी असल्याचं अमेरिकेचे उपप्रवक्ते रॉबर्ट पल्लाडीनो यांनी म्हटलं आहे वॉशिंग्टन इथं दैनिक वृत्त परिषदेत ते वार्ताहरांशी बोलत होते भारत आणि अमेरिकेनं दहशतवादाला आळा घालण्यासाठी संघटीत प्रयत्न केले असल्याचं आणि हे प्रयत्न संयुक्त राष्ट्रात नमूद असल्याचं त्यांनी सांगितलं जम्मू काश्मीरमध्ये पोर्वलस आणण सुरक्षा दलांनी काल दक्षिण काश्मीरच्या कुमगामा जि ल्ह्यात दहशतवादयांच्या एका तळावर छापा टाकून शस्त्रास्त्र जप्त केलां यारोपोरा मधील मोहम्मद अयूब राथरला या प्रकरणी अटक करण्यात आलो आहे

या अंतर्गत शहरी तसंच ग्रामीण भागातील मतदारांमध्ये मतदानाचे महत्वं पटवून देण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांकडून संकल्प पत्र भरून घेतल्या जाणार आहे त्यांच्या पालकांना मतदानासाठी प्रेरित करण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात येणार आहे लोकसभेच्या सावत्रिक र्निवडण्कांच्या पाश्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क र्विभाग अधिक दक्षतेनं कायरत राहणार असल्याचं आयुक्त प्राजक्ता लवंगारे वमा यांनी सांगतलं राज्य उत्पादन श्रल्क ववभागाच्या राज्यातील वारष्ठ अर्धकाऱ्यांची बैठक आज मुंबई इथं आयुक्त कायालयात झाला

विदर्भात खडीगंमत आजही लोकप्रिय असून शाहीरासोबत गमत्या स्त्री वेषधारी नाचे ढोलक्या चोनक्या आणि टाळकरी यांच्या साथीनं रंगवण्यात येणारी खडीगंमत हे मनोरंजनाबरोबर प्रेक्षकांचं प्रबोधन करणारं प्रभावी माध्यम आहे

तत्पूर्वी ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला ऑस्ट्रेलियातर्फे यू टी ख्वाजानं शतक पूर्ण केलं तर त्याला पी एस पी

भारतातर्फे मोहम्मद शमी भूवनेश्वर कुमार आणि रविंद्र जडेजानं प्रत्येकी दोन गडी बाद केले

या मालिकेत दोन्ही संघांनी प्रत्येकी दोन सामने जिंकले आहेत